मन की बात कृषी क्षेत्राला अनेक निर्बंधातून मुक्त करणाऱ्या सुधारणांमुळे देशात विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांना कसा फायदा झाला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मधून सोदाहरण स्पष्ट केलं शेतकऱ्याला आपली सर्व उत्पादनं आपल्याला हवी तिथे हवी त्याला विकण्याची मुभा आता मिळाली आहे जिथे जास्त किंमत मिळेल तिथे उत्पादन विकण्याची मुभा शेतकऱ्याला नवं बळ देईल आणि तोच त्याच्या प्रगतीचा आधार बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त आज मन की बात मधून व्यक्त केला गुजरात मधल्या बनासकांठा इथे बटाट्याचे पीक घेणारे इस्माईल भाई कमळाच्या देठापासून धागा बनवणा या मणिपूरच्या विजयाशांती अशी उदाहरणं त्यांनी दिली कृषी उत्पादनं कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर खुल्या बाजारात विकण्याची परवानगी मिळाल्यामुळे झालेले फायदे सांगताना पंतप्रधानांनी पृण्यातील श्री स्वामी समर्थ कृषी उत्पादक कंपनीचा उल्लेख केला पंतप्रधानांनी या संस्थेचा उल्लेख केल्यानंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री स्वामी समर्थ कृषी उत्पादक कंपनीचे संचालक ऋतुराज जाधव म्हणाले

कोरोनाच्या या संकटकाळानं कौटुंबिक नाती अधिक घट्ट केल्याचं सांगतानाच आजी आजोबांच्या गोष्टींची पारंपरिक संस्कार सरिता खंडित झालेल्या घरांतल्या माणसांना या सक्तीच्या गृहवासामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं कठीण गेल्याची जाणीव त्यांनी करून दिली हितोपदेश आणि पंचतंत्राचा उल्लेख करत भारताच्या विविध भागातील कथाकथनाच्या परंपरांचा आलेखच त्यांनी मांडला कथाकथनाची परंपरा नवमाध्यमाद्वारे पुन्हा रुजवण्याच्या अमर व्यास श्रीविद्या राघवन गीता रामानुजम विक्रम श्रीधर यांच्यासह पुण्यातल्या वैशाली व्यवहारे देशपांडे करत असलेल्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून आवर्जून उल्लेख केला या गौरवपूर्ण उल्लेखानंतर वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी आपल्या उपक्रमाविषयी आकाशवाणीला अधिक माहिती दिली

ती गोष्ट होती भोजना बद्दलची बैंगनराजाची या गोष्टीच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या पोषण महिन्याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली मनातली मरगळ दूर करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं आठवड्यातून थोडातरी वेळ काढावा स्वातंत्र्य लढ्यातला किंवा कोणत्याही आवडीच्या विषयावरची कथा सर्वांना ऐकवावी असं आवाहन त्यांनी केलं पश्चिम आफ्रिकेतल्या माले देशातील सेदू देमबेले या भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या आणि हिंदुस्तान का बाबू अशीच ओळख बनलेल्या भाषा आणि कला शिक्षकाची ओळख पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून करून दिली शहीद भगतसिंग यांची उद्या जयंती आहे त्या निमित्त पंतप्रधानांनी भारतमातेच्या या पराक्रमी सुपुत्राला वंदन केलं देशासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा प्रत्येकात जागावी तीच शहीद भगतसिंगांना आदरांजली ठरेल असं ते म्हणाले चार वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने याच सुमारास केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईची आठवण जवानांनी गाजवलेल्या शौर्याचं त्यांनी स्मरण केलं

गांधीजींनी भारताची नस नेमकी पकडली होती त्यांच्या अर्थविषयक विचारांचा गाभा समजून त्यानुसार वाटचाल केली असती तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच पडली नसती असं परखड मत त्यांनी आजच्या आपल्या भाषणातून व्यक्त केलं लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा उभारणारे लोकनायक जयप्रकाश नारायण त्यांना मोलाची साथ देणारे नानाजी देशमुख राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आठवणींना मोदी यांनी उजाळा दिला देशासाठी त्याग करणाऱ्या महापुरूषांना अभिमान वाटेल असा भारत सारे मिळून घडवूया असं आवाहन मोदी यांनी केलं कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक नियमांचं पालन करण्याचा आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य सांभाळा असा नेहेमीप्रमाणेच कळकळीचा सल्ला देत पंतप्रधानांनी आजच्या मन की बातची सांगता केली

जगाच्या कल्याणासाठी आणि कोरोनाला संपवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं निधन माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचं आज निधन झालं

त्यांच्यावर नवी दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु होते जसवतसिंह यांची भाजपाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका होती अटल बिहारी वाजपयी सरकारच्या कार्यकाळात जसवंतसिंह यांनी संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि वित्त मंत्री म्हणून तसंच नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं

राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केलं होतं

कठीण परिस्थितीला सहजतेने हाताळणारे ज्येष्ठ सैनिक थोर संसद सदस्य जसवंत सिंह यांचं निधन दुःखद असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली जसवंतसिंह यांच्या निधनामुळे देशानं कुशल प्रशासक आणि उत्कृष्ट संसद सदस्य गमावल्याची भावना उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे जसवंतसिंह यांनी प्रथम सैनिक म्हणून आणि नंतर सक्रीय राजकारणात काम करून देशाची दीर्घ काळ सेवा केली रालोआ सरकारच्या कार्यकाळात जसवंतसिंह यांनी महत्वाची खाती सांभाळतांना आपला वेगळा ठसा उमटवला

संरक्षण मंत्री राजनाथसिंह माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपा तसंच विविध पक्षातील नेत्यांनी जसवंतसिंह यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार